तसंच गेले काही दिवस पश्चिम विदर्भात कोरोनाबाधितांच्या वाढत्या रुग्ण संख्येत अजूनही उतार दिसून आलेला नाही

एकूणच कोरोनाचा विळखा घट्ट होत असताना नागरिकांनी मात्र आता हलगर्जीपणा टाळून स्वयंशिस्त पाळण्याची गरज आहे अन्यथा परिस्थिती आणखी गंभीर होऊ नये म्हणून प्रशासनाला कायद्याचा बडगा आणखी कडकपणे उचलावा लागेल यात शंका नाही

या वर्षभरात कोरोनाचा जीवघेणा प्रादुर्भाव आणि त्यामुळं जारी करावी लागलेली टाळेबंदी आपण अनुभवली पण त्यापासून पुरेसा बोध मात्र पुणेकरांनी घेतलेला नाही त्यामुळंच वर्षभरानंतर पुण्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्राद्र्भाव वाढू लागला असून अजूनही कोरोनाविषयक नियमांचं पालन करण्यासाठी नागरिकांवर सक्ती करावी लागत आहे

पणे कोरोना दरम्यान कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पुणे शहरात गेल्या महिनाभरापासून भीतीचं वातावरण असलं तरीही गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात कोरोनाबाधितांच्या वाढीचा दर कमी झाला आहे नागरिकांनी अधिक खबरदारी घेतल्यास पुढील आठवड्यात हा दर आणखी कमी होऊन पुणेकरांवरील संभाव्य निर्बंध टाळण्यास मदत होणार आहे शहरात नव्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी त्या तुलनेत मृत्युदर नियंत्रणात असल्याचं गेल्या दहा दिवसांतल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे गंभीर रुग्णांपेक्षा लक्षणंविरहित किंवा सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांची संख्या तुलनेनं जास्त आहे शहरातील मृत्यूदर नियंत्रणात असल्याचंही दिसत आहे हा कल कायम राहिल्यास संसर्ग घटल्याचा तो संकेत ठरेल

रत्नागिरी आंबा रत्नागिरी जिल्ह्यातला आंबा खरेदी विक्री संघ आणि एसटी महामंडळ हापूस आंबा राज्यात सर्वत्र पोहोचविण्यासाठी सज्ज झालं आहे ऐक्या याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून जगप्रसिद्ध हापूस आंब्याच्या विक्रीवर गेल्या वर्षी करोनामुळे मर्यादा आली होती तो अनुभव लक्षात घेऊन यावर्षी रत्नागिरी तालुका खरेदी विक्री संघ आणि एसटी महामंडळानं हापूसचा आंबा राज्यात सर्वत्र पोहोचविण्याची तयारी चालविली आहे

मुंबईसह राज्यातल्या प्रमुख महापालिकांच्या क्षेत्रात सुमारे तीन कोटी लोक राहतात

एसटी महामंडळही आंब्याच्या वाहतुकीसाठी सज्ज झालं आहे गेल्या वर्षी करोनाच्या काळातसुद्धा साडेतीन हजार लाकडी पेट्यांमधून राज्यभरात अनेक शहरांमध्ये एसटीच्या ट्रकमध्न आंब्याची वाहतूक करण्यात आली होती यावर्षी त्याहन अधिक पेट्यांची वाहतूक करण्याच्या दृष्टीनं एसटी सज्ज आहे त्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातल्या नऊ एसटी आगारांमधले अधिकारी आणि कर्मचारी थेट आंबा बागायतदारांच्या बागांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधत आहेत दोन डझनांपासून पाच डझनांपर्यंतच्या पेट्यांची वाहतूक सुलभ व्हावी पुड्डयाची खोकी फाट्र नयेत खोक्यांची हानी होऊ नये हवा खेळती राहावी यासाठी एसटीच्या ट्रकमध्येही आवश्यक ते तांत्रिक बदल करण्यात येत असल्याची माहिती एसटीचे विभागीय वाहतूक अधिकारी अनिल म्हेतर यांनी दिली आकाशवाणीच्या बातम्यांसाठी प्रमोद कोनकर रत्नागिरी

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीची जिल्हाधिकारी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली काल बैठक झाली अंशतः टाळेबंदीच्या काळात जर रुग्णसंख्या अधिक वाढली तर संपूर्ण टाळेबंदी करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला अंशतः टाळेबंदीच्या काळात सर्व धार्मिक कार्यक्रम राजकीय सभा आंदोलन सामाजिक कार्यक्रम आठवडी बाजार जलतरण तलाव स्पर्धांसाठी क्रीडा मैदानं शाळा महाविद्यालयं पूर्णतः बंद असतील मंगल कार्यालय तसंच सभागृहात होणाऱ्या कोणत्याही विवाह सोहळ्यांना परवानगी असणार नाही मात्र या काळात नोंदणीकृत विवाह करण्यास अनुमती राहील नोंदणीसाठी वेगळी व्यवस्थाही केली जाईल असं चव्हाण म्हणाले रिक्षातून प्रवासी वाहतुकीवरही निर्बंध घालण्यात आले असून नियमानुसार प्रवाशांची संख्या बंधनकारक राहील तसंच सर्वांना मास्क वापरणं अनिर्वाय राहील असं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं शनिवार आणि रविवारच्या संपूर्ण टाळेबंदीच्या काळात वैद्यकीय सेवा प्रसार माध्यम दूध विक्री तसंच भाजीपाला फळ विक्री यासारख्या आवश्यक सेवा सुरू राहतील असं जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितलं

या सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना चाचणी नंतरचे प्रमाणपत्र सोबत बाळगणं आवश्यक असणार आहे असं जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितलं

हिंगोली रात्रीची संचारबंदी हिंगोली जिल्ह्यात सात दिवसाच्या टाळेबंदीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी नवीन आदेश जारी करत बाजारपेठेतील काही द्कानांसाठी शिथिलता दिली आहे तर रात्रीची संचारबंदी मात्र कायम ठेवली आहे आजपासून जिल्ह्यातली किराणा दुकानं कृषी उत्पन्न बाजार समिती कृषी दुकानं यांना सकाळी दहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा दिली आहे तर भाजीपाला विक्री फळ विक्री मांस मासे मटण विक्री दारू विक्री दुकानं सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी आहे दूध विक्री दुकानं सकाळी सात ते दहा आणि संध्याकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी आहे हिंगोली जिल्ह्यातल्या सर्व बँका नागरिकांसाठी फक्त सकाळी दहा ते द्रपारी तीन वाजेपर्यंत चालू ठेवण्यात येतील एसटी महामंडळाच्या बसेसला मात्र पूर्णक्षमतेने वाहतूक करण्यास परवानगी आहे बस स्थानक आणि रेल्वे स्थानकावरील अँटीजन कोरोना चाचणी कॅम्प कायम चालू ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत